मतदारांनी आपलं नाव मतदार यादीत नोंदवून मतदार ओळखपत्राला आपल्या जीवनात मानाचं स्थान मिळवून द्यावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे

मतदारांनी आपले नातेवाईक आणि मित्र परिवाराला मतदान करण्यास प्रोत्साहित करावं असंही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं

ज्या तरुण मतदारांनी आपली नावं अजून नोंदवली नाही तेही नावे नोंदवून लोकशाही समृद्ध करण्यासाठी मतदान करतील अशी अपेक्षा मोदी यांनी व्यक्त केली मतदारांमध्ये जागरुकता आणण्यासाठी राजनिती उद्योग क्रीडा चित्रपट प्रसारमाध्यमं या क्षेत्रातील सर्वांनी पुढाकार घ्यावा असं प्रधानमंत्री म्हणाले भारतीय निवडणुकांच्या तिहासात ही निवडणूक मतनोंदणीचा विक्रम नोंदवेल अशी अपेक्षा मोदी यांनी व्यक्त केली

या नेत्यांनी निवडणूक खर्चांचा लेखाजोखा दिला नाही म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे आर्थिक दुर्बल घटकांसाठी आरक्षण देण्याचा निर्णय सामाजिक समतेला चालना देण्यासाठी घेतला असल्याचं सांगून केंद्र सरकारनं काल सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाचं समर्थन केलं याबाबत सरकारनं न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकात म्हटलंय की आरक्षण व्यवस्थेचा लाभ न मिळालेल्या आर्थिक दुर्बल घटकांना तो लाभ देण्यासाठी घटना दुरुस्ती करणं आवश्यक होतं पोलीस खात्यातल्या सुधारणांबाबत सर्वोच्च न्यायालयानं गेल्यावर्षी दिलेल्या आपल्या निर्णयाचं स्पष्टीकरण केलं आहे न्यायालयाच्या त्या आदेशाचा राज्यसरकारं गैरवापर करत असून पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती करण्यासाठी पात्र असलेल्या वरिष्ठ अधिका यांची उपेक्षा करतात अशी तक्रार उत्तरप्रदेशाचे माजी पोलीस महासंचालक प्रकाश सिहं यांनी न्यायालयाकडे दुरुस्तीयाचिकेद्वारे केली होती त्यावर सरन्यायाधीश न्यायमुर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं आज स्पष्टीकरण दिलं

भाजपा आणि आसाम गण परिषद यांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक एकत्रितपणे लढायचं ठरवलं आहे ज्येष्ठ भाजपा नेते राम माधव यांच्या उपस्थितीत काल गुवाहाटी डिं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आसाम गणपरिषद अर्थात एजीपी अध्यक्ष अतुल बोरा आणि कार्याध्यक्ष केशब महंत तसंच ईशान्य लोकशाही आघाडीचे हिमंत विध शर्मा या बैठकीला उपस्थित होते नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या प्रश्नावरुन आसाममधील भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारच्या एजीपीच्या तीन मंत्र्यांनी नुकतेच राजीनामे दिले होते केरळमधे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडी आणि भाजपा या आठवड्याच्या शेवटपर्यंत आपल्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करतील भाजपाची केंद्रीय निवडणूक समिती उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता आहे जम्मू कश्मीरमधील विधानसभा निवडणुकांसाठी लवकरच निर्णय घेण्यात येईल असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे राज्यातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या तीन विशेष निरिक्षकांसह काल नवी दिल्ली िं आयोगान चर्चा केली राज्यातल्या परिस्थिती आणि वातावरणाचा निरंतर आढावा घेण्यात येत असून वेळोवेळी सर्व थरातून माहिती घेतली जात असल्याचं आयोगानं म्हटलं आहे जम्मू आणि काश्मिर मधल्या कुलगाम जिल्ह्यातल्या दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणांवर छापे टाकून पोलीस आणि सुरक्षा दलानं शस्त्रास्त्र आणि दारूगोळा जप्त केला या संबंधात यारीपोरा इथल्या मोहम्मद आयुष राथर याला अटक झाली आहे पोलीसांना मिळालेल्या विशेष माहीतीवरून ही तपास मोहीम राबवली गेली या तपासात हातबॉम्ब शस्त्रास्त्र आणि जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आली असल्याचं सुरक्षा सूत्रांनी सांगितलं पाकिस्तान स्थित जैश ए महम्मदचा प्रमुख दहशतवादी मसूद अजहरला संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादी घोषित करण्यासाठी आवश्यक सर्व निकष लागू होत असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे याला विरोध म्हणजे आशियाई प्रदेशात स्थैर्य आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नाचाच चीननं विरोध केल्यासारखं ठरेल असं प्रतिपादन अमेरिकेचे उपप्रवक्ते रॉबर्ट पलाडिनो यांनी म्हटलं आहे दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी अमेरिका आणि भारत एकत्रित येऊन प्रयत्न करत आहेत संयुक्त राष्ट्रांतही ही भूमिका कायम असल्याचं ते म्हणाले पलाडिनो वॉशिंग्टन क्रिं वार्ताहरांशी बोलत होते मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावावर आक्षेप नोंदवण्याची आज अखेरची तारीख आहे परराष्ट्र सचिव विजय गोखले आणि अमेरिकेचे राजनैतिक व्यवहार विभागाचे सहाय्यक सचिव डेव्हीड हाले यांच्यात काल रात्री वॉश्गिंटन इथ चर्चा झाली

प्रवाशांची सुरक्षा ही सर्वाधिक प्राधान्याची बाब असून त्यासाठी जगभरातल्या नियामक मंडळं विमान वाहतूक कंपन्या आणि विमान उत्पादकांशी आपण सल्लामसलत करीत असल्याचं नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं म्हटलं आहे

तेलंगणामधे झालेल्या ड्रैवार्षिक राज्य विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी तेलंगाणा राष्ट्रीय समितीचे चार आणि ऑल डिया मजलीस ए उंतेहाद उल मुसलीमीन पक्षाचा एक उमेदवार विजयी झाले आहेत काँग्रेसच्या उमेदवारानं अर्ज दाखल करुन नंतर निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता

जागतिक अर्थव्यवस्थेतला आपला सहभाग वाढवण्यासाठी देशानं ज्ञान केंद्रीत आणि तंत्रज्ञानाधारित व्हायला हवं असं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू यांनी केलं

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला पाचवा आणि अंतिम एक दिवसीय क्रिकेट सामना आज दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर होणार आहे द्पारी दीड वाजता हा सामना सुरु होईल या मालिकेत दोन्ही संघांनी दोन दोन सामने जिंकून बरोबरी साधली असल्यानं हा सामना निर्णायक ठरणार आहे या सामन्यातही धोनी खेळणार नसल्यानं ऋषभ पंतला आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे

दुपारी पावणे तीन वाजता हा सामना सुरु होईल